क्नीडा खुल्या बैडमिन्टन स्पर्धेत भारताच्या पी

देशाच्या अर्थव्यवस्थेचं पाच लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य होईल असा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे ते आज वाराणसी क्वे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते भारतीयांच्या सक्षमतेवर काही मंडळी शंका घेत असून हे उद्दिष्ट कठीण असल्याबाबत साशंक असणा यांनी पाच लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेबाबत जाणून धेणं आवश्यक आहे असं ते म्हणाले ही मंडळी व्यावसायिक निराशावादी असल्याची टीका त्यांनी केली केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदर्भ देत प्रधानमंत्री म्हणाले की नवभारतानं जागतिक स्पर्धेत पुढे जायला सुरुवात झाली आहे

कृषी शास्त्रज्ञांनी आपलं ज्ञान कृषी विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवावं असं आवाहन कृषी मंत्री डॉ

खरीप हंगाम समन्वय कार्यशाळेच्या निमित्तानं अकोल्यातल्या कृषी विद्यापीठात ते आज बोलत होते कृषी ज्ञान विद्यापिठाच्या चार भिंतीच्या आत बंदिस्त राहू नये विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी सतत शेतकऱ्यांच्या संपर्कात राहावं असं ते म्हणाले यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे डॉ पंजाबराव देशमुख विदयापिठाचे कुलगुरू डॉ विलास भाले आदी उपस्थित होते पीक कर्जांसाठी शेतक यांची अडवणुक करणा या बँकांवर सरकारनं कारवाई करावी अशी मागणी काँप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे शेतक यांना सुलभ पद्धतीनं पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावं असंही ते म्हणाले खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी तयारी करत आहेत बी बीयाणं खतांच्या खरेदीसाठी पैशांची गरज असल्यानं ते बँकांचे उंबरठे झिजवत आहेत पण बँकांकडून आवश्यता नसताना आठ दहा बँकांकडून नाहरकत प्रणापत्र आणायला सांगितलं जात आहे यावर चव्हाण यांनी टीका केली ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते कोल्हापुरात पाईप लाईन गस्तप्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला सर्वसामान्यांना नजीकच्या काळात पाईप लाईनद्वारे घरपोच गप्ती मिळणार आहे या प्रकल्पामुळे सर्व सामान्यांची विशेष गृहिणींची मोठी सोय होणार आहे

तसंच प्रदूषण सुध्दा कमी व्हायला मदत होणार आहे शिरोली एमआयडीसीमध्ये आज या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली

ते लातूरात सदस्य मोहीम कार्यक्रमात बोलत होते

यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते

नांदेड जिल्हा नियोजन मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी कदम यांनी आपल्या अधिकारातून हा निधी मंजूर करत असल्याचं सांगितलं

उपांत्य फेरीत उद्या त्याचा सामना तैवानच्या वॉग झू व्ही याच्याशी होईल सौरभ वर्माचं आव्हान मात्र संपुष्टात आलं चीनच्या सुन फेई जियांगनं सौरभचा पराभव केला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा या श्रीलंकेच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली

आज होत असलेल्या दुस या सामन्यात दक्षिण आफ्रीका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होत आहे दक्षिण आफ्रीकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे परभणीतल्या जिंतूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे भांबळे यांनी काल दुपारी या अधिका याला आपल्या निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याची तक्रार संबंधित अधिका यानं पोलिसात केली त्यानंतर रात्री उशिरा भांबळे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्या अधिकाऱ्यावरही ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गात तीव्र भावना व्यक्त केली जात आहे बांधकाम विभागातल्या अभियंत्यावर चिखल ओतल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी ध्रळे शिल्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अभियंत्यांनी दोन दिवसाच्या सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघानंही या घटनेचा निषेध नोंदवला आहे नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि माहूर या अतिर्द्गम नक्षलग्रस्त डोंगराळ आणि आदिवासी बहुल अशा भागात शेतकऱ्यांना गेल्या बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्र ग्रामीण बँक स्टेट बँक ऑफ डिया या बँकेकडून पीककर्ज वेळेवर मिळत नाही यासाठी वारवार तीन चार वर्षापासून निवेदन देऊनही बँकेचे अधिकारी कर्मचारी टाळाटाळ करत आहेत

परभणी जिल्ह्यात सोयाबीनचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून यापासून विविध उत्पादनं निर्माण केली तर शेतकरी आणि स्वयंसहाय्यता समुहातल्या महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल असा विश्वास जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी व्यक्त केला आहे पालम तालुक्यात मौजे केरवाडी शिल्या सोया मिल्क प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी ते आज बोलत होते

जालना अंबड मार्गावर हारतखेडा फाट्याजवळ आज सकाळी ट्रक आणि जीपची धडक होवून झालेल्या अपघातात एकजण ठार तर तीन जण जखमी झाले नेहा जाधव ही सात वर्षाची मुलगी अपघातात मृत झाली आहे जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक गरीबाला घरकूल मिळण्यासाठी प्रयत्न करु असं अहमदनगरचे नवनियुक्त खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे ते आज अहमदनगर महापालिकेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल सोडतीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास आणि वनं राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांचं आज भंडा यात नागरिकांनी स्वागत केलं पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्ह्यात आले आहेत यावेळी त्यांनी त्रिमुर्ती चौक श्विल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी खासदार सुनिल मेंढे उपस्थित होते गांधी चौकातल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतळयालाही त्यांनी प्रष्पहार अर्पण केला

जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख पन्नास हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे क्विं चार दिवसांपूर्वी धरण फुटल्यानं बेपत्ता झालेल्यांचा शोध आज चौथ्या दिवशीही सुरू आहे

एनडीआरएफची तीन पथकं वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत मात्र आज सकाळपासून पावसानं जोर धरल्यानं नदीला पूर आला असून शोधकार्यात व्यत्यय येत आहे मुंबई आणि परिसरात काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा आज पहाटेही जोर होता ठाणे डोंबिवली कल्याण भिवंडी या परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून मध्य रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीवर परिणाम झाला आहे मुंबईत मालाड पूर्व क्वे बोर्जेस हाऊसची संरक्षण भिंत आज सकाळी कोसळली यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल पासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे शहरात पंचवटी भागात एका जुन्या शिरतीचा जिना कोसळून दोन जण जखमी झाले